मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांच्यासह आंध्र प्रदेश कर्नाटक उत्तर प्रदेश दिल्ली पंजाब आणि तामिळनाडू या राज्यांचे मुख्यमंत्री बैठकीत सहभागी झाले होते कोरोनाचा प्रसार रोखणं आणि सर्व व्यवहार सुरळीत सुरु राहण्याच्या दृष्टीनं यापुढच्या काळात सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र हा उपाय परिणामकारक ठरेल असं मोदी म्हणाले महाराष्ट्रात माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेच्या माध्यमातून कोविडची लढाई अधिक आक्रमकपणे लढत असून त्याचा परिणाम येणाऱ्या काळात आपल्याला दिसेल असं मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं राज्यात सर्वत्र टेलीआयसीयू व्यवस्था उभारून ग्रामीण भागातल्या रुग्णांना वेळीच उपचार कसे मिळतील याकडे लक्ष देणार असून राज्यात ठिकठिकाणी जम्बो सुविधा चाचण्यांची व्यवस्था प्रयोगशाळा उभारल्या असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं

या काळात अत्यावश्यक सेवांबरोबरच कृषी केंद्र एम आय डी सी मधील उद्योग तसंच शासकीय कार्यालये चालू राहणार आहेत

त्यांच्यावर दिल्लीतल्या एम्स अर्थात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत उपचार सुरु होते अंगडी हे कर्नाटकातल्या बेळगाव मतदारसंघातून सलग चार वेळा लोकसभेवर निवडून आले होते बेळगाव जिल्ह्यात भाजपा बळकट करण्यात त्यांचा मोठा वाटा होता टाळेबंदी दरम्यान आणि टाळेबंदी उठवल्या नंतर अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांसाठी बेस्टची बससेवा अविरत सुरु आहे ही अत्यावश्यक सेवा देताना बेस्टचे कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत

कोरोनाच्या संकटातही बेस्ट कर्मचारी दिवसरात्र कार्यरत आहेत मुंबईत आज पावसानं उसंत घेतली आहे त्यामुळं मुंबईकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे

नवी मुंबई परिसरात पावसाचा जोर ओसरला असून मधून मधून तुरळक सरी कोसळत आहेत

सांगली जिल्ह्यातल्या दृष्काळी तालुक्यात वीस वर्षातला विक्रमी पाऊस यंदा झाला

मात्र कोरड्या दृष्काळातून सुटका झालेल्या शेतकऱ्यांसमोर आता ओल्या दृष्काळाचं संकट गडद झालं आहे नांदेड जिल्ह्यात आज पावसानं विश्रांती घेतली असून स्वच्छ सुर्यप्रकाश पडला आहे

जायकवाडी माजलगाव येलदरी सिध्देश्वर या धरणातून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे मात्र सद्यस्थितीत पूर नियंत्रणात आहे

अशी माहिती नांदेड पाटबंधारे विभागानं दिली आहे

यावेळी बोलताना राष्ट्रपतींनी या उपक्रमाद्वारे समाजसेवेत योगदान देणाऱ्या स्वयंसेवकांच कौतुक केलं ते म्हणाले की सेवा कार्याला जीवनात अमुल्य महत्व आहे हेच महत्व जाणून घेऊन या योजनेतील कार्यकर्त्यांनी राष्ट्राप्रती असलेल्या आपल्या कर्तव्याचा परिचय दिला आहे या निष्ठावान युवकांच्या हातात देशाचं भवितव्य सुरक्षित आहे असा विश्वासही राष्ट्रपर्तींनी यावेळी व्यक्त केला केंद्रीय क्रीडा आणि यूवक कल्याणमंत्री किरेन रीजीजू यावेळी उपस्थित होते

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज फिट इंडिया संवादाअंतर्गत आरोग्य आणि व्यायामप्रेमी जनतेशी संवाद साधला फिट इंडिया मोहिमेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त या संवादाचे आयोजन केलं होतं आजच्या वातावरणात आरोग्य आणि स्वास्थ्याला अनन्यसाधारण महत्व आहे आपल्या प्राचीन जीवनशैलीत याचा अंतर्भाव आहे त्याकडे आता अधिक सजगतेनं लक्ष देण्याची गरज आहे असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले शारीरिक तंदुरूस्तीला वयाचं बंधन नाही त्यामुळे सर्व वयोगटातल्या व्यक्तिंनी तंदुरूस्ती कायम राखणं हा जीवनशैलीचा भाग बनवला पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं यावेळी मोदी यांनी विविध क्षेत्रातल्या सात नामवंत व्यक्तिंशी संवाद साधून तंदुरूस्ती विषयी त्यांचे अनुभव जाणून घेतले यामध्ये विराट कोहली मिलिंद सोमण ऋतुजा दिवेकर आदी मान्यवर सहभागी झाले होते

आरोग्यासाठी व्यायाम आहार इत्यादीबाबत माहिती देण्याचा प्रयत्न याद्वारे केला जाणार आहे गेल्या वर्षी ही मोहीम सुरू केल्यापासून फ्रीडम रन फिट इंडिया सप्ताह फिट इंडिया स्कूल असे विविध मार्गदर्शक उपक्रम राबवले आहेत

पश्विम रेल्वेनं याआधीच आपल्या उपनगरीय गाड्यांच्या फेऱ्यामध्ये साडेतीनशे वरून पाचशे पर्यां वाढ केली आहे नगरविकासमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाली आहे त्यांच्यावर ठाण्यातल्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे

कोरोना बाबतच्या सर्व सुचनांचं पालन करत विविध भागात हे अभियान राबवण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली उद्यापर्यंत दारोदारी जावून डोस दिला जाणार असल्याचं या अधिकाऱ्यानं सांगितलं मराठवाड़यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक पाठवावं आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी परभणीचे खासदार संजय जाधव यांनी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे केली आहे वेळीच आर्थिक मदत मिळाली नाही तर शेतकरी आत्महत्येसारख्या दुदैवी मार्गाकडे वळेल याची भीती निर्माण झाली असल्याचं त्यांनी तोमर यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे त्यामुळे केंद्र सरकारच्या संबंधित विभागातल्या तज्ञ अधिकाऱ्यांचे पथक तातडीनं पाठवावं असं ते म्हणाले भिवंडी इमारत दूर्घटना प्रकरणी गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेलं बचावकार्य आज पहाटेच्या सुमाराला पूर्ण झालं